प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूयॉर्क श्व ज्ञाणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांची भेट घेणार आहेत तसंच मोदी आज सायप्रसचे राष्ट्रपती निकोस एनास्ता सियादेस आणि ग्रीसचे प्रधानमंत्री कायरिया कोस मिटसॉटकिस यांनाही भेटणार आहेत

मोदी यांनी बेल्जियम न्यूझीलंड अरमेनिया आणि िक्टोनियाच्या प्रधानमंत्र्यांनी भेट घेतली न्युझीलंडच्या प्रधानमंत्री जसीन्डा ऑर्डन यांच्याशी झालेल्या भेटीत मोदी यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली उद्योगस्नेही भारतात गुंतवणूक करण्याचं आणि भारताच्या विकासगाथेतला सहभाग वाढवण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन उद्योगपतींना केलं आहे न्यूयॉर्कमधे झालेल्या विशेष गोलमेज बैठकीत ते बोलत होते या बैठकीमधे आय बी एम उंटेल वॉलमार्ट कोका कोला हुएई तेयादी आस्थापनांचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिका यांनी आपआपल्या कल्पनांचं सादरीकरण केलं सत्य आणि अहिंसेचं महात्मा गांधी यांनी सांगितलेलं तत्वज्ञान संपूर्ण जगासाठी उपयुक्त आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली धिं राष्ट्रीय परिसवादाचं उद्घाटन करताना बोलत होते धर्म वंश भाषा यांच्यावर आधारित भेद संपुष्टात आणण्यासाठी गांधीजींनी मांडलेल्या कल्पना आणि विचार आजही उपयुक्त आहेत असं ते म्हणाले

हवामान बदलाविषयी राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली

ते ज पुण्यात पुण्यभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते

राष्ट्रीयसुरक्षा सल्लागार अजित डोवल काश्मीरच्या दौऱ्यासाठी काल श्रीनगर इथं पोचले

घुसखोरी रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले अयोध्या प्रकरणात युक्तीवाद लवकर पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्वपक्षकारांना दिले आहेत

कांद्याची उपलब्धता जाणून घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी व्यापारी आणि वाहतूकदारांशी चर्चा करण्याकरता केंद्रसरकारचं पथक महाराष्ट्रात येणार आहे केंद्रीय अन्न आणि ग्राहकमंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवर ही माहिती दिली

दिल्ली सरकारकडूनही कांद्यासाठी मागणी आली असून येत्या शनिवारपासून तिथंही कांदा पाठवला जाईल ित्वर राज्यांपैकी कोणालाही कांदा खरेदी करायचा असल्यास केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिवांकडे राज्य सरकारांनी मागणी नोंदवावी असं पासवान यांनी म्हटलं आहे

मात्र या बँकेवर लावलेले इतर निर्बंध तसेच राहतील असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं हे रिझर्व्ह बँकेच्या जच्या निर्णयामुळे साठ टक्क्यांहून अधिक खातेदारांना फायदा होईल माजी भाजपा खासदार किरिट सोमैय्या आणि पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांनी आज बँकेच्या संचालक मंडळाविरुद्ध तसंच हाऊसिंग डेव्हलपमेंट एण्ड जफ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीविरुद्ध आज पोलिसात तक्रार दाखल केली खातेदारांचे तीन हजार कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप त्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दाखल तक्रारीत केला

डोनेशिया मधल्या मालूकू या अतिदुर्गम बेटावर आज झालेल्या शक्तीशाली भूकंपात चार जणांचा मृत्यू झाला

परंतु काही झारती कोसळल्यानं ढिगा याखाली अडकून दोघांचा मृत्यू झाला तर तिर दोन जण जमिनीखाली गाडले गेले त्यानंतर या बेटावर पाच पूर्णांक सहा रिक्टर स्केलचे सुमारे दोन डझन भूकंपाचे धक्के बसल्याचं वृत्त आहे भूकंपाचा केंद्रबिंदू किना यानजीक असल्याचं ड्डोनेशियाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेनं सांगितलं आहे